या शिवाय गुजरात राज्यातील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल ही माहिती दिली

नांदेड जिल्ह्यात आज एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला

आज कोरोना पॉसिटीव्ह आढळून आलेल्या दोन्ही रुग्ण मुंबईहन आले असून त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे

कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी शासनाला अधिक निधी उपलब्ध व्हावा यासाठी राजभवनाच्या चालू आर्थिक वर्षाच्या खर्चात कपात करण्याची सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजभवन प्रशासनाला दिली आहे यानुसार राजभवनात कोणतंही नवं बांधकाम सुरू नये केवळ प्रगतीपथावर असलेली चालू कामं पूर्ण करावीत प्ढील आदेशापर्यंत राजभवनात येणाऱ्या परदेशी पाहण्यांना भेटवस्त् अथवा स्मृतीचिन्ह देऊ नये राजभवनात नवी नोकर भरती करु नये

आज जाहीर केलेल्या काटकसरीच्या उपाययोजनांमुळे वाचणारा निधी तुलनेने कमी असला तरीही करोनाच्या संकटाशी स्काबला करण्याच्या दृष्टीने तो महत्वपूर्ण ठरेल असं राज्यपालांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे

गेल्या वर्षीच्या त्लनेत यंदा केळी लिंबू मिरची आणि आल्याची जास्त निर्यात झाली आहे देशातल्या वीजक्षेत्रात आर्थिक शाश्वतीबरोबरच कार्यान्वयनात सक्षमता आणि ग्राहकांचं समाधान वाढवण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे उर्जा नवीन आणि नवीकरणीय उर्जा विभागाच्या आढावा बैठकीत काल ते बोलत होते वीजदर धोरणविषयक कायद्यात सुधारणा करणाऱ्या विधेयकाच्या मस्द्यावर तसंच वीज क्षेत्राला येणाऱ्या अडचणींवर यावेळी चर्चा झाली या क्षेत्राच्या अडचणी राज्यांगणिक बदलत्या असून एकच एक उपाय न शोधता त्या त्या ठिकाणच्या अडचणी सोडवण्यावर भर दयावा असं मोदी यांनी यावेळी सुचवलं सौर ऊर्जेचा वापर कृषी पंप शीतग़ह अशा बाबींमधे करण्याला प्रोत्साहन द्यावं प्रत्येक राज्यात किमान एका शहरात पूर्णपणे सक्षम सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा असावीअशा सूचना त्यानी केल्या सौर आणि पवन ऊर्जेचा वापर करुन समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची गरज आहे असं ते म्हणाले

याबाबतच्या करारावर आज केंद्रीय अर्थ मंत्रालयातील अतिरीक्त सचिव समीरकमार खरे आणि आशियाई विकास बँकेचे देशातील संचालक केनेची योकोयोमा यांनी स्वाक्षऱ्या केल्या

या प्रकल्पामुळे राज्यातला शेतीप्रधान भाग औदयोगिक परिसराशी तसंच विमानतळ रेल्वे आणि इतर सुविधांबरोबर जोडला जाणार आहे राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आरेखन देखभाल आणि सुरक्षितता विषयक प्रशिक्षणही देण्यात येणार आहे जम्म् काश्मीरमध्ये प्लवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा मोठ्या हल्ल्याचा कट स्रक्षा दलांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात यश आलं आहे एका चारचाकी वाहनातून मोठ्या प्रमाणावर नेली जात असलेली स्फोटकं सुरक्षा दलांनी ताब्यात घेऊन नष्ट केली काश्मीर पोलिसांनी टवीटरवरून याबाबत माहिती दिली सैन्य दल केंद्रीय राखीव पोलीस दल आणि पूलवामा पोलिसांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे राज्यातलं महाविकास आघाडी सरकार स्थिर असल्याचं अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलं आहे भाजपाकड़न सातत्यानं सरकार अस्थिर असल्याबददलच्या चर्चा पसरवल्या जातात मात्र सरकारनं सहा महिने पूर्ण केले असून आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास मलिक यांनी व्यक्त केला आहे कोविडच्या संकटाशी राज्य सरकार सामना करत आहे या संकटावर मात करून सरकार सुरळीतपणे काम करेल असं मलिक यांनी पीटीआयला दिलेल्या म्लाखतीत म्हटलं आहे

जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विषेश पथकानं ही कारवाई केली गंगाखेड रस्त्यानजिक एका बंद दाळ गिरणीच्या आवारात हे सर्वजण जुगार खेळत असल्याचं आढळून आलं

अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातल्या डेहनी शिवारात एका ग्राख्याचा उष्माघातानं मृत्यू झाला साहेबराव मोहोड असं मृताचं नाव आहे

गरपालिका किंवा नगरपंचायतीच्या व्यापारी संकलातल्या व्यापारी गाळ्यांचं भाडं माफ करण्याबाबत शासन स्तरावर निर्णय होण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी नियमांच्या अधीन राहन राज्यशासनाकडे ठराव पाठवावेत अशी सूचना आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी केली आहे गेल्या दोन महिन्यात टाळेबंदीमुळे व्यवसाय ठप्प असल्यानं द्रकानांचं या काळातलं भाडं रद्द करण्याची मागणी व्यापारी वर्गानं केली आहे त्याअनुषंगानं पाटील यांनी ही सूचना केली आहे

उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदरांजली अर्पण केली